या समारंभासाठी येणा या विदेशी पाहण्यांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे अशी महिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी दिली श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना बांग्लादेशचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अब्दुल हमीद म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यु वीन मिंद्र नेपाळचे प्रधानमंत्री के पी शर्मा ओली भूतानचे प्रधानमंत्री डॉक्ते लो त्शेरिंग आणि थायलंडचे विशेष दूत ग्रीसाडा बूनराज तसंच किर्गीज प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष सूरोनवे जीन्बेको उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे नरेंद्र मोदी तसंच मंत्री मंडळातल्या तिर सदस्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील सर्व राज्यातल्या मुख्यमंत्री आणि राज्यपालांना या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे

त्यानुसार आता ग्रामीण भागात प्रतिव्यक्ती वीस लि उेतसंच मोठ्या जनावरांसाठी प्रती जनावर पस्तीस लि उे वासरांसाठी दहा लि उे तर शेळ्या मेंढ्यांसाठी प्रत्येकी तीन लि उत्तिका दैनंदिन पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिल्याचं खोत यांनी सांगितलं डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपी डॉक्टर हेमा अहजा आणि डॉक्टर अंकिता खंडेलवाल यांना आज पहा अ क्र केली तर काल रात्री डॉक्टर भक्ती मेहेर यांना प्राथमिक चौकशी नंतर अ क्रे केली

काल वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णालयाला भे दिली तसंच डॉक्टरे पायल यांच्या पालकांची भे घेतली दक्षिण आफ्रिकेतल्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पांच्या धर्तीवर महाराष्ट्रातल्या सहाही व्याघ्रप्रकल्पांचा विकास करण्यासाठी आणि राज्यातलं वाघांचं वैभव देश विदेशातल्या पर्या कांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र पर्या जा विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती राज्याचे पर्याऊ मंत्री जयक्मार रावल यांनी दिली आहे